नवी दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडागारात झालेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून त्यांनी देशभरातले सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला ऐक्या याबाबत अधिक वृत्तांत गेल्या दोन वर्षाप्रमाणे याही वर्षी पंतप्रधानांनी दहावी बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला परीक्षा हा जीवनातला महत्त्वाचा टप्पा असतो मात्र परीक्षेला समोरं जाताना ताण घेऊ नका अभ्यासा व्यतिरिक्त इतर कला क्रीडा छंद जोपासा नवीन तंत्रज्ञानाला आत्मसात करा मात्र तंत्रज्ञानाचे गुलाम बनू नका असा कानमंत्रच काल पंतप्रधानांनी या नव्या पिढीला दिला वैयक्तिक कामगिरी महत्त्वाची आहेच पण प्रत्येकानं राष्ट्र उभारणीच्या कामात योगदान द्यायला विसरू नका असं पंतप्रधान म्हणाले

राज्यातल्या अनेक शाळांमध्ये या कार्यक्रमाचं थेट प्रसारण विद्यार्थ्यांना दाखवलं गेलं भाजपा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नङ्डा यांची काल बिनविरोध निवड झाली पक्षाच्या राष्ट्रीय निवडणुक समितीचे प्रमुख राधामोहन सिंह यांनी ही घोषणा केली

या निवडीनंतर भाजपाच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयात नडडा यांचा सत्कार करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी पंतप्रधानांनी नवनियुक्त अध्यक्ष जे

ज्यांना जनतेनं नाकारलं आहे तेच आता अफवा पसरवत आहेत असं मोदी म्हणाले मावळते अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यकाळात पक्षानं उत्कृष्ट कामगिरी केली असून नव्या अध्यक्षाचं नेतृत्व पक्षाला नवी उर्जा देईल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला निवडणक रोखे राजकीय पक्षांसाठीच्या निवडणूक रोखे योजनेला अंतरिम स्थगिती द्यायला काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला या संदर्भात केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगानं येत्या दोन आठवड्यात आपलं म्हणण सादर करावं असे निर्देश न्यायालयानं काल दिले निर्भया निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातला दोषी पवन कृमार गृप्ता याची दया याचिका काल सर्वोच्च न्यायालयान फेटाळून लावली गुन्हा घडला त्यावेळी पवन अल्पवयीन होता असं या याचिकेत म्हटलं होतं

पोलीस परिषद पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये नेहमीच पुढे असलं पाहिजे असा सल्ला मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिला गुन्ह्यांची उकल करण्यासाठी संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या तंत्रांचा बारकाईनं अभ्यास केला पाहिजे तसंच दहशतवाद आणि नक्षलवादाशी लढा देण्यासाठी पोलिसांनी आणखी कठोर मेहनत घ्यायला हवी असं ते म्हणाले मुंबईतल्या पोलीस मुख्यालयात राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेमध्ये ते बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी उपस्थित होते मख्यमंत्री कार्यालय राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात कालपासून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्यात आला प्रशासकीय कामात लोकाभिमुखता पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान घेतला होता साईबाबा साई बाबांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेला वाद काल अखेर मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या मध्यस्थीने मिटला या संदर्भात शिर्डीच्या ग्रामस्थांबरोबर काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला हरकत नसल्याचा निर्वाळा यावेळी शिर्डी ग्रामस्थांनी दिला

याबाबत शिवसेनेनं स्पष्टीकरण द्यावं असं ते काल दिल्लीत पीटीआय शी बोलताना म्हणाले

असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल नांदेड इथ सांगितलं या कायद्याच्या विरोधात गेल्या आठवड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन करण्यात येत आहेत काल चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट दिली

त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची कामं वेळेत मार्गी लावावीत असे निर्देश ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे संपर्कमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल दिले अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते अनिल परब रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यासाठी निकष तपासले जातील अशी माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कमंत्री मंत्री अनिल परब यांनी काल दिली

त्यामुळे या विभागाच्या योजना समाजातल्या तळागाळातल्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ते काल वाशीम इथं आढावा बैठकीत बोलत होते

सकाळी समाधीस्थळाची शासकीय पूजा नाशिकचे संपर्कमंत्री छगन भूजबळ यांच्या हस्ते झाली या यात्रेसाठी राज्यभरातले अनेक वारकरी उपस्थित होते परभणी कुट्रंबातील व्यक्तीच्या निधनानंतर दूख बाजूला सारुन समाजासाठी काही वेगळं करण्याची प्रेरणा परभणी जिल्हयातल्या का शिक्षकांनी दिली आहे ऐक्या याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनीधींकडून कुटूंबातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर तेरावा विधी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चातून शाळेतील मुलांच्या शिक्षणासाठी एलईडीची भेट देऊन एका शिक्षकांनी समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे

त्यांचा हा विचार समाजाला नक्कीच प्रेरणा देईल

जिल्हा न्यायालयानं काल हा निकाल दिला

अनेक नवे उपक्रम कर्जाची योग्य वसूली आणि खर्च कपातीच्या योजनांमुळे हे साध्य झालं अशी माहिती बँकेचे अध्यक्ष िज स राजीव यांनी काल आकाशवाणीला दिली शहादा यवा महोत्सव नंदरवार नंदूरबार जिल्ह्यात शहादा इथं सुरु असलेल्या युवक महोत्सवात जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयानं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं तर अमळनेरचं प्रताप महाविद्यालय उपविजेतं ठरलं कार्यक्रमाचा समारोप अभिनेत्री प्रार्थना बेहेर हीच्या उपस्थितीत काल झाला ग्रामसेवक आंदोलन हिंगोली वेतनवाढीसह आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघानं काल हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं यात अनेक कर्मचारी सहभागी झाले होते

शरद नेने यांच्या पार्थिव देहावर काल बार्शी इथं अत्यसंस्कार करण्यात आले

रविवारी दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं

काल केनिशा गुप्ता आणि वेदांत बाफना यांनी जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं